तरण तारण जिल्ह्यात एकशे तीन क्रमाकांच्या तुकडीनं आज पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई केली सीमेनजिक बेकायदा घुसखोरांच्या हालचाली टिपल्यानंतर या तुकडीनं घुसखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता घ्रसखोरांनी या तुकडीवर गोळीबार सुरू केल्यानंतर सैनिकांनी स्वसंरक्षणार्थ चोख प्रत्यूत्तर देत त्यांना ठार केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे या सीमावर्ती भागात आता कसून शोध मोहीम सुरू आहे

त्यावेळी दहशतवाद्यानं सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केल्यानंतर उडालेल्या चकमकीत हा दहशतवादी मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

अहमदनगर जिल्ह्याच्या राहरी तालुक्यातल्या चेडगावच्या गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलराम तसंच मुंबईतल्या भाभा अण्शक्ती केंद्राच्या शाळेतील शिक्षिका संगीता सोहनी या प्रस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत

स्थलांतरित मजरांचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री के

पाडवी यांनी दिली आहे ते काल पालघर इथं आढावा बैठकीत बोलत होते स्थलांतरामुळे कुपोषण शाळाबाह्य विद्यार्थी अशा समस्या निर्माण होत असून आदिवासी समाजासाठी असलेल्या निधीचा योग्य वापर करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीही शासन प्रयत्नशील असल्याचं पाडवी यांनी यावेळी नमूद केल

त्यांच्या कार्यालयानं ही माहिती दिली आहे गेल्या आठवड्यात बाळासाहेब पाटील यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सुखकर्त्या विधनहर्त्या गणरायाचं आज घरोघरी आगमन होत आहे

यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांनी साध्या पद्धतीनं उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे आज सकाळी म्ख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली म्बईत पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून उत्सवावर नजर ठेवली जाणार असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नवी मुंबईत गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे

धुळे तसंच सातारा जिल्ह्यातही ढोल ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन होत आहे गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पाची दहाही दारं उघडण्यात आली आहेत

महान पाटबंधारे विभागानं नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्यानं महान काटेपूर्णा नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे

एका वाहनातून हे मास्क विक्रीसाठी नेले जात असताना काल पोलिसांनी ही कारवाई केली